व्यक्ति आणि वस्तूमालाची राज्यांच्या दरम्यान आणि राज्यांच्या अंतर्गत ने आण करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण आता सविस्तर बातम्या इंट्रो गणेशोत्सव कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात गणेशोत्सवाला काल आनंदात पण साधेपणानं सुरुवात झाली यंदा सर्वच गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने आणि आरोग्यदायी पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करता कोरोनासाठी विधायक उपक्रम हाती घेतले आहेत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली त्याचं वृत्त आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी पाठवलं आहे ऐकूया त्यावर आधारित हा वृत्तांत सुखकर्त्या विघ्नहर्त्या गणरायाचे काल मूंबईत घरोघरी आगमन झाले सव्वा लाख घरगूती आणि दहा हजार सार्वजनिक गणरायाच्या छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली

रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात महत्त्वाचा गणेशोत्सव काल जिल्ह्यात सर्वत्र अत्यंत शांततेत सुरू झाला

काही मंडळांनी मूर्तीची उंची जास्तीत जास्त पाच फुटांपर्यंत ठेवली आहे उत्सवात भजन कीर्तनासह कोणतेही कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत

सार्वजनिक गणेश मंडळाच्या संख्येत सुध्दा मोठी घट झाली असुन मुर्तीकारांनी केलेल्या मुर्तीच्या विक्रीवर ही मोठा परिणाम झाला आहे श्री गणेशाच आगमन म्हणजे जोरदार मिरवणुका ढोल ताशांचा निनाद आला रे आला गणपती आला च्या घोषणा असतात यावर्षी हे कांहीही झाल नाही

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही मंडळाचा गणपती मंदिरात समाज मंदिरात मंडळाच्या कार्यालयात बसविण्याचा शब्द पोलीसांना दिला होता मुर्तीची उंची कमी करण्याचही मान्य केल होत

गोंदिया जिल्यात देखील गणेश मंडळांनी कुठलाही गाजावाजा न करता गणेशाची साध्या पद्धतीने स्थापना केली

तर कोलकात्यातील काही कारगिरी देखील गोंदियात मूर्त्या घडविण्यासाठी येत होते मात्र यावर्षी गणेश मंडळांनी स्थानिक कारागिरांकडूनच मूर्ती घडवून घेतल्या

कोरोनाच्या सावटाखाली पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड दोन आणि पाच दिवसांच्या तसचं सार्वजनिक मंडळामध्ये पाच सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पाचं आगमन झालं बीड जिल्ह्यात फार वाजत गाजत नसले तरी उत्साहाच्या वातावरणात श्रीगणेशाचे आगमन झाले जिल्हा प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियम अटी शर्तीचं पालन करत घरगूती तसच सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात आली काही वसाहतींमध्ये फेरीवाले घरोघरी जाऊन साहित्य तसंच गणेशमूर्तीची विक्री करत होते दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या बरोबर राहणार याचा आनंद या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता जालना शहरासह जिल्ह्यात मनातला भक्तीभाव तोच असला तरी यावर्षी सार्वजनिक मंडळे असो की घरगुती प्रतिष्ठापनेसाठी प्रत्येकजण बाप्पाच्या लहान मूर्तीला प्राधान्य देत आहे मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या राजूर इथल्या श्री राजूरेश्वर गणपतीचा पालखी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यात गणेशमूर्तीना मागणी कमी असली तरीही किमती वाढल्या आहेत जिल्ह्यातील कारंजा इथल्या सास या संस्थेच्यावतीने शाडू अथवा नदीतील गाळाच्या काळ्या मातीपासून नैसर्गिक रंगाने गणेश मूर्ती बनवल्या आहेत त्या मूर्ती विक्री करीत असताना सोबत फळ अथवा फुलाचे रोप देण्यात येते ह्या मूर्तीचे विसर्जन घरीच एखाद्या कूंडीत करून त्या मध्ये झाडे लावण्याचा संकल्प भाविक करीत आहेत डामडौल रोषणाई ढोल ताशाचा गजर आणि इतर विधी डावलत सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाचे आगमन झालं असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक मंडळानी गणेशोत्सव रद्द केला आहे

ना नफा ना तोटा या तत्त्वावर या मुर्ती देण्यात आल्या धुळे जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे बसलेला आर्थिक फटकाकोरोनामुळे आरोग्याची काळजी आणि प्रशासनाच्या अटी शर्ती यामुळे ध्रळेकर भाविकांनी साधेपणाने घरोघरी गणेशाचे भक्तीभावाने स्वागत केले ग्रामीण भागात यंदा गणेशोत्सवाचा मोठा जल्लोष नाही ध्रळे शहरात अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे

आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह सुहास देशपांडे पुणे इंट्रो प्ण्यातही गणेश उत्सवाच्या आरंभामध्ये साधेपणा पाहायला मिळाला मानाच्या गणपतींच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करुन या साधेपणाला उंची दिली कोरोनाविरुद्ध यूद्ध लढत असताना सजगपणे सामाजिक भान राखण्याच्या द्रष्टिने प्ढील दहा दिवस महत्वाचे ठरावेत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या सुमूहूर्तावर काल घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळामध्ये श्रींची विधिवत प्रतिष्ठापना झाली

आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोनावर उपचार करणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांना नवीन नियम बंधनकारक करण्यात आला आहे सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना त्यासंबंधीचे आदेश पाठवण्यात आले आहेत

आंतर राज्य अनलॉक व्यक्ति आणि वस्तूमालाची राज्यांच्या दरम्यान आणि राज्यांच्या अंतर्गत ने आण करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत याची स्पष्ट आठवण करुन देणारं पत्र केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे

या परिच्छेदात स्पष्टपणे नमूद केलं आहे की व्यक्ति आणि वस्तूमालाच्या ने आणीसाठी कोणतीही स्वतंत्र परवानगी मंजूरी किंवा ई परवाना आवश्यक नाही तथापि विविध जिल्हे किंवा राज्यांनी स्थानिक पातळीवर निर्बंध घातल्याचे वृत्त आले असल्याचं पत्रात नमूद केलं आहे अशा निर्बंधांमुळे आंतर राज्य माल वाहतूक आणि सेवा प्रवठ्यावर विपरीत परिणाम झाला असून आर्थिक व्यवहार आणि रोजगारामध्ये खंड पडला आहे गृह सचिवांनी सांगितलं की असे निर्बंध म्हणजे गृह मंत्रालयानं आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतूदीखाली जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन ठरते

या स्थलांतरामुळे कुपोषण शाळाबाह्य विद्यार्थी अशा समस्या निर्माण होत असून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न लवकर सूटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या विविध योजनांचा विभागांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते खावटी योजनेचा लाभ जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासींना मिळावा यासाठी वंचित राहिलेल्या प्रत्येकाला तातडीनं रेशन कार्ड देण्याची व्यवस्था करावी अशा सूचना पाडवी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हा प्रशासन आणि संपर्कमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेऊन आठ दिवसात प्नर्वसनाचा कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आश्वासन धरणग्रस्तांना दिले आहे

या पुरस्कारामुळे नवे बॅडमिंटनपट् घडविण्याच्या आपल्या इच्छेला आणखी पाठबळ मिळालं आहे असं तृप्ती मूरगूंडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर ओसरु लागला आहे मात्र पुलावर पाणी असल्याने भामरागड आलापल्ली मार्ग बंद आहे दुपारी वैनगंगा नदीच्या पुरामुळे आष्टी चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे

त्यामुळे वैनगंगा नदी काठावरील गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे वाहतूक खंडित झाली होती तर काही ठिकाणी घरांची व गोठ्यांची पडझड झाली असून या अतिवृष्टीने गोठा पडल्याने तीन पाळीव जनावरांना जीव गमवावा लागला आहे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अकोल्यातील महान धरणाच्या जलसाठ्यात यावर्षी दिवसेंदिवस सतत वाढ होत आहे

सायंकाळच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस उर्वरित आठही दारं उघडून पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करणे सुरू आहे

हवामान पुढील चोवीस तासात मुंबई ठाणे आणि कोकणासह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार